अठरा जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस वर्षांच्या वर व्हीव्हीपॅट मतदान यंत्रातील व्हीव्हीपॅटच्या पोचपावत्यांची मोजणी करण्याची सध्याची पद्धतच सर्वात योग्य आहे आणि या पद्धतीत बदल करण्याचा प्रश्रच उद्भवत नाही असं निवडणूक आयोगाच्या वतीनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं

प्रचार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि द्सऱ्या टप्प्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता त्या ठिकाणी प्रचाराची रणध्रमाळी सुरु झाली आहे सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ओडिशामध्ये कोरापूट इथं तसच आंध्र प्रदेशात कूर्नुल इथं जाहीर सभा घेत आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला तर कॉप्रेसच्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये रोड शो आणि प्रचार सभा घेत भाजपावर टिका केली राज्यातल्या उमेदवारांनीही प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मावळ मतदार संघातल्या प्रचाराचा प्रारंभ काल राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे यांनी मद्य विक्री दुकानासमोर दूध वाटून प्रचाराचा प्रारंभ केला निवडणूका विचाराच्या आधारावर व्हाव्यात अस मत यावेळी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं

जळगावमध्न भाजपाच्या आमदार स्मिता वाघ यांनी काल दोन उमेदवारी अर्ज दाखल केले

पूणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात काल सलग दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही

दरम्यान जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ मतदार संघात नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे

ऐक्या याविषयाची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्वारगेट ईथं मल्टी मॉडेल उभारण्याचं काम सध्या जोरात चालू असून त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम चालू आहे हे खोदकाम चालू असताना बस थांब्याजवळची जमीन अचानक खचल्याचं दिसून आलं यावेळी सुमारे आठ ते दहा फुटांचा खड्डा पडला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून पाहणी केली असता हा भुयारी मार्ग आढळला जमिनीपासून सुमारे पंधरा फुटांवर हा मार्ग असून तो पूर्व पश्चिम यासह उत्तर दिशेकडे जात असल्याचं पाहायला मिळालं जवळच महापालिकेचा एक जलतरण तलाव असून भुयारातून स्टीलची जलवाहिनी या तलावाकडे जाते

सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आयकर विभागाचे उपायुक्त आनंद भास्कर यांनी दिली कोल्हापूर मालट्रकवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी कोल्हापुरातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसह एकाला काल विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावली या दोघानांही तीन वर्षाची सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे धुळे धुळे जिल्ह्यात शिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यांमध्ये दृष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे उन्हाळी सुट्टयांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराची सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये आहार शिजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

अहमदनगर राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ काल उत्साहात पार पडला नवी दिल्लीच्या कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ

मिश्रा यावेळी प्रमुख पाहणे तर कुलग्रु डॉ

पी विद्वनाथा अध्यक्षस्थानी होते शाश्वत आणि पर्यावरणपुरक शेती ही काळाची गरज असल्याचं मिश्रा यांनी यावेळी सांगितलं हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या महावितरण कार्यालयानं गेल्या वीस वर्षांपासून थकीत असलेला मालमत्ता कर न भरल्यामुळे नगरपंचायत कार्यालयानं महावितरण कार्यालयाला काल टाळे ठोकले

एक अविष्कार या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते झालं

उद्यापर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाउस अपेक्षित आहे

अठरा जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस वर्षांच्या वर